आर्थिक साक्षरतेतून महिला सक्ष्मीकरणावर भर देण्याची गरज उपराष्ट्रपतील एम

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उपात्यंफेरीत गोव्याला नमवून पंजाब अंतिम फेरीत दाखल लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते मेळावे आणि रोड शो घेत आहेत

त्रिपुरा पूर्व मतदारसंघातली निवडणूक सुरक्षा कारणावरून तिसऱ्या टप्प्यापर्यंत पुढे ढकलली होती निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी पर्वतीय आणि पठारी प्रदेशांत प्रचार वाढवला आहे भाजपाच्या उमेदवार रेवती त्रिपुरा यांना निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा ओलांडल्याबद्दल निवडणूक आयोगानं नोटीस दिली आहे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा प्रमुख मुद्दा आहे असं सांगितलं आज छोटा उदेपूर जिल्ह्यातल्या बोडेली आणि वलसाड जिल्ह्यातल्या मालनपाडा इथं बोलताना ते म्हणाले की मोदी सरकारनं देशाचा विकास अगोदरच केला आहे पण खरा विषय देशाच्या सुरक्षेचा आहे आणि त्याबाबत भाजपाशिवाय इतर कोणताही पक्ष किवा नेता याविषयी खात्री देऊ शकत नाही राज्याच्या तापी जिल्ह्यातल्या बाजीपुरा इथं कॉंप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली वरिष्ठ पक्षनेते कपिल सिब्बल यांनी अहमदाबाद इथं एक पत्रकार परिषद घेतली सिब्बल यांनी नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा असून त्या नावाखाली दलाली घेऊन कचऱ्यात जमा होणाऱ्या नोटा बदली केल्या असा आरोप केला

केरळमध्ये अतिशय जोरदार प्रचार सुरू असून त्यासाठी तिन्ही प्रमुख आघाड्या जोमानं काम करत आहेत एलडीएफ यूडीएफ आणि भाजपा या राज्यात पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहीम राबवत आहे

राघवेंद्र हे काही प्रमुख उमेदवार तिसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांनी माप्पिरी इथं आज संयुक्त प्रचारसभा घेतली दोन दशकांहून अधिक काळानंतर दोघानी एकत्र सभा घेतली

या जाहीर सभेत मुलायमसिंह यादव यांनी आपल्या भाषणात मायावती यांचं स्वागत करण्याचं आवाहन केलं आपल्या भाषणात मायावती यांनी लोकांचा मुलायमसिंह यांच्यावर विश्वास आहेअसं सांगितलं काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमधल्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून शिवसेनेत प्रवेश केला आहे मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं प्रियंका यांच्या बुद्धीचा देश आणि राज्याला उपयोग होईल अशी जबाबदारी त्यांना देण्यात येईल असं सांगून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की प्रियंका यांच्या रुपानं शिवसेनेला एक चांगली बहीण मिळाली आहे युवक महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी शिवसेना हाच योग्य पक्ष असल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केला असं प्रियंका यावेळी म्हणाल्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याच्या मुद्यावरुन नव्हे तर काँप्रेस कार्यक्रर्त्यांच्या गर्वितणुकीमुळे आपण काँप्रेस पक्ष सोडला असा खुलासाही त्यांनी केला मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अशोकचक्र विजेते शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणा या प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा आयपीएस असोसिएशनं निषेध केला आहे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा या शहिदांचा सन्मान झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया संघटनेनं आज ट्विटरवर व्यक्त केली प्रज्ञासिंह ठाकूर भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत साध्वी यांच्या रुपानं भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँप्रेसनं केली आहे काँग्रेसनंही याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचा राष्ट्रदोही चेहरा उघड झाल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुर्जेवाला यांनी केली ते आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज भोपाळ इथल्या प्रचारसभेत शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं भाजपाच्या भोपाळमधल्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्याबद्दल काढलेले उद्गार हे त्यांचं क्राक्तिक मत असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असा खुलासा भाजपानं आज केला मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी आरोपी म्हणून चौकशीदरम्यान झालेल्या शारिरीक आणि मानसिक छळामधून आलेल्या उद्वेगातून त्यांनी असं वक्तव्य केलं असावं असं भाजपानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे आमच्या दृष्टीनं करकरे हे हुतात्माच होते असंही भाजपानं स्पष्ट केलं आहे जम्मू कश्मीरमधे कुलगाम जिल्ह्यात हमहाल हंजिपोरा क्षेत्रामधे पोलिसठाण्याजवळ आज दुपारी झालेल्या ग्रेनेड स्फोटाचा तपास पोलीसांनी सुरु केला आहे या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही या घटनेमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी हा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आसाममधे नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणा या संपादकांची चौकशी करण्याचे कोणतेही आदेश राज्यसरकारला दिले नसल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे प्रसारमाध्यमांमधे याबाबत येत असलेल्या बातम्या निराधार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं वस्तू आणि सेवा करामुळे देशाच्या खरेदी व्यवस्थेत पारदर्शकता आली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जीएसटीमुळे राज्याचा महसूल दीड पटीनं वाढला

जीएसटीच्या अंमलबजावणी नंतर नोंदणीकृत व्यापारी संख्या दुप्पट झाली गेल्या पाच वर्षांत सरकारनं व्यापारांचं आयुष्य सुलभ करण्याचा प्रयत्न केला तसंच व्यापारांना कामात स्वातंत्र्य मोकळीक दिली जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्था प्रणालीत वाढ होईल तेंव्हा त्यात पारदर्शकता वाढेल आणि हे देशाच्या विकासासाठी अधिक उपयुक्त ठरेल

आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर अधिक भर देण्याची गरज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे ते आज ह्यावाद इथं महिला सक्षमीकरणासंदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते प्रत्येक क्षेत्रात महिलांची भागिदारी सुनिशित केल्याशिवाय देश प्रगती करु शकत नाही अर्थव्यवस्थेत महिलांना अधिक प्रमाणात सहभागी करुनच समाजात परिवर्तन घडवलं जाऊ शकतं असं उपराष्ट्रपती म्हणाले गुडफ्रायडे निमित्त जगभरातील चर्चमधे ख्रिस्ती बांधव आज प्रार्थनासभांमधे सहभागी होत आहेत आजच्याच दिवशी येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आलं असं मानलं जातं गोव्यातील सर्व प्रमुख चर्चमधे विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतही विविध चर्चमधे सामुहिक प्रार्थनासभांमधे खिस्ती बांधव मोठया संख्येनं सहभागी झाले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुडफ्रायडेच्या निमित्तानं येशू ख्रिस्ताच्या बलीदानाच्या स्मृती ट्विटर संदेशातून जागवल्या आहेत येशू ख्रिस्ताचा उच्च आदर्श तसंच अनुकरणीय साहसी वृत्ती हे मानवासाठी शक्तीचे स्रोत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे

ही आधुनिक रशियन प्रणाली खरेदी करण्याच्या निर्णयामुळे नाटो संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत असंही यांनी सांगितलं

रशियानं म्युलर अहवालातले निष्कर्ष फेटाळले आहेत

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत गोव्याला नमवत पंजाबनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

अंतिम सामना रविवारी होईल